या आदेशानुसार खर्च नियंत्रित करण्यासाठी आणि कोरोना वर लक्ष केंद्रित व्हावं याउद्देशाने पुणे महापालीकेने स्थापन केलेली वित्तीय समिती बरखास्त करून सर्व आर्थिक अधिकार आयुक्तांनी स्वतः कडे घेतले आहेत आयुक्तांची प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय कोणतीही निविदा काढता येणार नाही यामुळे अनावश्यक निविदांना आळा बसेल असं पुणे जिल्ह्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आपल्या आदेशात म्हंटल आहे

यामध्ये सुलभीकरण असाव या मागणीसाठी उद्या देशभरात विविध व्यापारी संघटनांची संयुक्त संघटना असणाऱ्या कॉन फेडेरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स यांच्याकडून देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे या बंद मध्ये पुण्यातील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पुणे जिल्हा मर्वट असोसिएशन गुळ उत्पादक व्यापारी संघटना जिल्हास्तरीय रिटेल व्यापारी संघ पूना मर्चट चेंबर खाद्यतेल व्यापारी संघटना आणि पुणे डीस्ट्रीक मोटार गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संघटना सहभागी असून त्याचं कामकाज उद्या बंद राहणार आहे प्जा चव्हाण पूजा चव्हाण या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून तपास काढून घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे त्या आज पूण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकाव असंही त्या यावेळी म्हणाल्या पदवीधर तरूण पदवीधर तरुणांनी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी त्यातूनच नवा भारत निर्माण होईल यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत कष्ट त्याग इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासायला हवा तसंच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले एमआयटी आर्ट डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यीपीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारभाचे प्रमुख पाहूणे म्हणून ते ऑनलाईन माध्यमातून बोलत होते यावेळी इस्त्रोचे माजी संचालक डॉ

राधाकृष्णन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती विद्यापीठाचे संस्थापक प्रा

विश्वनाथ कराड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ

मारक दिवसेदिवस पुणे शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे पण नागरिक अजून ही ही गोष्ट गंभीरतेने घेताना दिसत नाहीत

हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र होत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार